चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये लोकांच्या जीवनात अमूलाग्र बदल आणण्याची क्षमता आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नवी दिल्लीत चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या केंद्राचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते देशात विकासाचा मार्ग मोकळा करण्यात केंद्रसरकारला यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी गेल्या चार वर्षात केंद्र सरकारनं आर्थिक सुधारणांच्या दिशेनं अनेक पावलं उचलली असल्याचं मोदी यांनी सांगितलं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आज तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यासाठी पॅरीसला पोचल्या या दौऱ्यात संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याला आणखी चालना देण्यावर दोन्ही देशांचा भर राहील सामरिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या मार्गांबाबत सीतारामन फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करतील परस्पर हिताच्या महत्वाच्या विभागीय आणि जागतिक प्रश्रांवरही त्यांच्यात चर्चा होणार आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष शिन्यूएल मॅक्रॉन यांच्या मागिल मार्च महिन्यातील भेटीत उभय देशांमध्ये धोरणात्मक निर्णय धेण्यावर आणि दहशतवाद विरोधी कारवायात सहकार्य करण्याविषयी निर्णय झाला होता युद्धनौकांसाठी नौदल तळांच्या वापरासह त्विर लष्करी सुविधांच्या वापरासाठी सहकार्य करण्यावर उभय देशांचा निर्णय झाला आहे

यात भारतातल्या आणि परदेशातल्या स्थावर आणि जंगम मालमत्तांचा समावेश आहे आयएनएक्स मिडीया प्रकरणी सुरु असलेल्या तपासाअंतर्गत सक्तवसुली संचालनालयानं ही कारवाई केली आहे मात्र ही कारवाई म्हणजे प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न असून न्यायालयीन तपासात ही कारवाई टिकणार नाही असं ट्वीट कार्ती चिंदबरम यांनी केलं आहे भारत हा पोलिओ मुक देश असून केंद्रसरकारच्या पोलिओ लसीकरण अभियानातून पाच वर्षांखालील मुलांना दिली जाणारी पोलिओची लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा यूनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे भारतात खूप मोठ्या प्रमाणावर पोलिओ विरोधी लसीकरण अभियान वेळोवेळी राबवलं जात आहे त्यामुळे भारतात पोलिओची लागण होण्याची शक्यता अतिशय नगण्य आहे असं या दोन्ही संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे

आजही भारत पोलिओ मुक आहे त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना पोलिओचा डोस पाजून केवळ त्यांचंच नव्हे तर देशाचं हित जपावं असं आवाहन युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे केंद्रसरकारच्या स्वच्छ भारत या महत्वाकांक्षी योजनेला जपान सर्वतोपरी सहकार्य करेल असं जपानचे प्रधानमंत्री शिंझो आबे यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या स्वच्छ भारत या मोहिमेला आपला पूर्ण पाठिंबा असेल असं ते म्हणाले आशिया खंडात अतिशय स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण असावं याकरता पुढाकार घ्यायला जपानची तयारी आहे असं शिंझो आबे यांनी सांगितलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त देशभरात आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीनं केंद्रसरकारनं स्वस्थ भारत यात्रेचं आयोजन केलं आहे आरोग्य दायी सुरक्षित आणि पोषक आहारघ्या अशी स्वस्थ भारत यात्रेची संकल्पना आहे

त्याअंतर्गत संपूर्ण देशात एकूण सहा सायकल ट्रॅक दिल्लीसाठी रवाना होतील

केंद्र सरकारच्या दीनदयाळ कौशल्य विकास योजनेतून अनेकांना रोजगार मिळाला आहे कमी कालावधीत प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या युवकांसाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या बोल्हेगाव खिले रहिवासी आविनाश वाघमारे हे या योजनेचे लाभार्थी ठरले आहेत पालघर जिल्ह्यातल्या वालीव विरार कासा या पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या अवैध रेती धंद्यावर पोलिसांनी कारवाई केली

तितली चक्रीवादळानं प्रभावित झालेल्या ओदिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळच्या भागात मदत आणि बचावकार्य वेगानं सुरु आहे ओदिशामध्ये गोपालपुर आणि आंध्रप्रदेशातल्या श्रीकाकुलम जिल्ह्याला आज पहाटे चक्रीवादळाचा तडखा बसला त्यामुळे ओदिशातल्या गजपत्ती गंजम आणि रायगड भागातलं जनजीवन विस्काळीत झालं आहे राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवनांसह अग्नीशमन दलाचे जवानही बचावकार्यात सहभागी झाले आहेत लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी देशात पोलीस आणि न्यायपालिकेसारख्या पुरेशा यंत्रणा कार्यरत आहेत असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती जिणी यांनी म्हटलं आहे त्या आज मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान वार्ताहरांशी बोलत होत्या आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महिलांना पाठिंबा मिळत असून त्यांना कोणत्याही प्रकारे मान खाली घालायला लावू नये तसंच त्यांचा गैरफायदा घेतला जाऊ नये असं ज्ञाणी यांनी सांगितलं

ते आज मुंबईत एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते सिंम्बॉयसिस किंवा झेवियर्स सारख्या संस्थांमधल्या गैरवर्तणुकीच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर त्या संस्थांनी या प्रकरणांची चौकशी करावी अशी सूचनाही त्यांनी केली या प्रकरणांची महिला आयोग दखल घेईल असं त्यांनी सांगितलं

लोकनायक जयप्रकाश नारायण यांची आज जयंती त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे जयप्रकाश नारायण यांनी एक स्वातंत्र्यसेनानी आणि लोकशाहीचं प्रतिक म्हणून देशाला सदैव प्रेरित केल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे तर स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात जयप्रकाश नारायण यांचं उल्लेखनीय योगदान राहीलं असून त्यांनी गरीबांच्या कल्याणासाठी अनेक प्रयत्न केल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांचीही आज जयंती नानाजी देशमुख यांनी ग्रामीण भागाचा विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम केल्याचं सांगून पंतप्रधानांनी त्यांना आंदरांजली अर्पण केली पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधात आज युवक कॉप्रेसतर्फे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं पेट्रोल डिझेल दरवाढीला कंटाळून आत्महत्या केलेल्या मोटर सायकलची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून ध्रळे काँग्रेसनं संताप व्यक्त करत आंदोलन केलं

पालघर जिल्ह्यातल्या सर्व कार्यालयांनी शासनाच्या यासंबंधीच्या सूचनांचं पालन करून आपलं कार्यालय आणि परिसर स्वच्छ ठेवावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी केलं आहे लातूर जिल्ह्यासह मराठवाडयाच्या विकासाकरता लातूर खिल्या रेल्वे बोगी कारखान्याचा शुभारंभ कामगार कल्याण आणि पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते उद्या सकाळी होणार आहे लातूर जिल्ह्यासह मराठवाडयातले अनेकजण रोजगारासाठी स्थलांतरीत होत आहेत त्यामुळे मराठवाडयात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणं अत्यंत महत्वाचं होतं ही बाब लक्षात घेऊन लातूर श्रि रेल्वे बोगीचा प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी होत होती येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे